ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँप्रेसच्या बैठकीत बोलत होते आपल्याला प्रधानमंत्रीपदाची महत्वाकांक्षा नसल्याचं काँप्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जास्त जागा जिंकणा या पक्षाकडे प्रधानमंत्रीपद राहील असं पवार म्हणाले गुजरात मध्यप्रदेश आणि राजस्थानात काँप्रेसची स्थिती मजबूत आहे उत्तरप्रदेशात मायावती आणि अखिलेश आहेत प्रत्येक राज्यातली स्थिती वेगळी आहे त्यामुळे त्या त्या राज्यात बळ असलेल्या पक्षांसोबत आघाडी करावी लागेल आपण प्रत्येक राज्यात जाऊन भाजपासोबत नसलेल्या प्रादेशिक पक्षांना विरोधी आघाडीत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अमरावतीचे काँग्रेस नेते संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला

त्याअगोदर राष्ट्रवादी काँप्रेसच्या स्थापनेपासूनच ते पक्षात सरचिटणीसपदी कायम होते

जैव श्वेनावर चालणारं देशातलं पहिलं विमान आज नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं चाचणी साठीचं हे उड्डाण डेहराडुन श्रिन करण्यात आलं या विमानाच्या स्वागतासाठी रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू राज्यमंत्री जयंत सिन्हा तसंच पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते

समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साखरीनाटे श्रून प्रकल्पग्रस्तांचा पाच किलोमीटरचा मोर्चा माडबन थे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचला भर पावसात निघालेल्या या मोर्चाचं माडबन तिठा क्षे सभेत रूपांतर झालं यावेळी जैतापूर प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पविरोधी लढा कायम ठेवण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला

आयुक्त तुकाराम मुंढे प्रचंड मनमानी करीत असून ही हुकूमशाही असल्याचं मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केलं आहे मुंढे यांनी शहारावर मोठया प्रमाणात करवाढ लादली आहे नगरसेवक कोणत्याही प्रकारची कामं करू शकत नाही अशी तक्रार या पत्रात केली आहे ा डोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारताच्या खात्यात आठव्या सुवर्णपदकाची भर पडली मैदानी खेळात भारताच्या नीरज चोप्रा यानं भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं

सिंधू अंतिम फेरीत पोचली आहे

अंतीम फेरीत तैपेई चीनच्या ताई त्सु यींग हिच्याशी तिची सुवर्णपदकासाठी लढत होईल

त्यामुळे सायनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं

दोन्ही निर्देशांकांमधे झालेली गेल्या पाच महिन्यातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ झाली अमेरिकेची फेडरल रिझर्व बैंक दरात हळूहळू वाढ करत असल्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्यानं त्यांनी बँक ऊर्जा आणि धातू क्षेत्रात मोठी खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं गोध्रा जळीतकांड प्रकरणी अहमदाबाद थिल्या विशेष एसआयटी न्यायालयानं पाच आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

हिंगोली तालुक्यात आंधरवाडी रेल्वे परिसरात काल रात्री एका सैनिकाचा मृतदेह आढळला

परभणी जिल्ह्यातल्या पिंपळदरी या आपल्या गावी सुट्टी घालवून कर्तव्यावर हजर होण्यासाठी झारखंडमधे रांची अं जात असताना रेल्वे गाडीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं

त्यामुळे केंद्र शासनानं बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानात जिल्ह्याची निवड केली होती

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धनगर समाजानं आंदोलन केलं आंदोलनात सहभागी युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली आणि विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं वसमत कळमनुरी सेनगाव आणि औंढा नागनाथ या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं

नैऋत्य मोसमी पाऊस काल मराठवाङ्यात सक्रिय होता कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाङ्यात अनेक ठिकाणी काल पाऊस झाला

येत्या दोन दिवसात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे